सरदार पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वात कौटिल्याची कूटर्नीर्त आर्गण र्शवाजी महाराजांच्या शौऱ्याचा संगम असल्याचं पंतप्रधान श्री नरद्र मोदी यांनी म्हटलं आहे सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन

वर्धा जिल्ह्यात पाणी चोरी रोखण्यासाठी आगळेवेगळी मोहीम

सरदार पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वात कौटिल्याची कूटर्नीर्त र्आण र्शिवाजी महाराजांच्या शौऱ्याचा संगम असल्याचं पंतप्रधान श्री नरद्र मोर्दो यांनी म्हटलं आहे गुजरातच्या नमदा जिल्ह्यात देशाचे पर्काहले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वाच्च प्तळ्याचं स्टॅच्यू ऑफ र्य्यानटांचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

आज आपण कच्छपासून कोोहमापयत आण कारगीलपासून कन्याकुमारो पयत ीवनाअडथळा भ्रमण करू शकतो त्याचं संपूण श्रेय सरदार पटेलांना असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं कनाटकचे राज्यपाल वजुभाई वाला मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदोबेन पटेल गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहलो गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

या पुतळ्याच्या र्पारसरात साकारण्यात आलेल्या व्हॅलो ऑफ फ्लॉवस पुष्पर्वाटका तसंच वॉल ऑफ र्युनिटी एकता भिंतीचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं देशभरातल्या र्वावध ठिकाणाहून आणलेल्या मातीपासून तयार केलेल्या या भिंतीवर एक भारत श्रेष्ठ भारत हे वाक्य सतरा भारतीय भाषांमधून र्लाहलेलं आहे

साऊंड बाईट आजचा एकता दिवस आपल्या इतिहासातला फार महत्वाचा दिवस आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या भारताला ही एकता दिलेली आहे ही एकता आणि अखंडता कायम राहिली पाहिजे हीच खऱ्या अर्थानं वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली आहे आजही माओवाद्यांच्या रूपानी नक्षलीजम असेल काश्मीरसारख्या टिकाणी आंतकवाद असेल या सगळ्या प्रवृत्ती देशाच्या एकतेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे आज सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मरण करून आपल्या देशाची एकता अखंडता कायम ठेवून याबाबतीत कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाईज नाही करणार आणि सगळ्या एकताविरोधी शक्तींचा विरोध करू असा संकल्प करूया

सरदार पटेल यांच्या जयंतीर्नामत्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठीं देशभरात एकता दौडचं आयोजन केलं जातं

राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांनी सरदार पटेल तसंच माजी पंतप्रधान ईंदरा गांधी यांच्या प्रांतमेला प्रष्पहार अपण करून र्राभवादन केल नागपू रात रष्ट्रीय एकत्म ता ी दवसप्र सं गीताष्ट्रीय महामाग प्राधिकरण नागपूर क्षेत्रीय कायालयाद्वारे रामनगर नागपू र ये थेएकता दौड चे आयोजन कण यात आले होते या दौडचा शु भारं भर्म्रीय रू ते वाहतूक्महामाग आणि जहाजबांधणी मंत्री श्री नितीन गडकरी यां नी हिरवी झडी दाखवू न के ला मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातर्फे एकता दौड घेण्यात आली

तसंच प्रांगणात आयोजित कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय एकता अंखडता संरक्षण आणि देशाची आंतरिक स्रुरक्षा कायम ठेवण्याची शपथ घेतली वायुसेना नगरच्या अन्गरक्षण कमान मुख्य कार्यालयात देखील एकता दौड आयोजित करण्यात आली होती नागपूर आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांनी देखील राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीर्नामत्त ध्वळ्यातील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानापासून एकता रॅलो काढण्यात आलो उपस्थितांना एकतेची शपथ देत रॅलोला कद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ

तर संधुद्ग पोलिसांच्या वतीने क्डाळ शहरात आज सकाळी काढण्यात आलेल्या एकता रॅलॉला समाजातील सवच घटकांचा उत्स्फूत आाण अलोट प्रांतसाद मिळाला

अलिबाग शहरामध्ये पोलीस दलातर्फे मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली

या करार्रावषयीची धोरणात्मक तसंच गोपनीय मार्ाहती उघड करता येणार नाहो मात्र सावर्जानक करता येईल अशी मार्ाहती यांचकाकत्याना दयावी असे र्णनदशही सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ता यू यू र्लालत आाण के एम जोसेफ यांच्या पीठानं दिले आहेत

प्ढचं युद्ध पाण्यासाठी लढलं जाईलं असं ते उगीचं म्हटलं जात नसावं संचन विभागाच्या मागदशनात ग्रामंपचायत शेतकऱ्यांशी युक्ती लढवलीय वधा जिल्ह्यात यावर्षा सरासरोपेक्षा कमी पाऊस झालायं कारंजा तालुक्याचा दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादोत सुरूवातीलाच समावेश झाला

मग ज्या तलावात पाणी साठलं आहे ते पाणी चोरों जाऊ नये वाया जाऊ नये यासाठी कारंजा तालुक्यातल्या ठाणेगाव इथल्या ग्रामपंचायत शेतकऱ्यांनी पाणी कुलूप बंद करण्याची कल्पना काढलों तलावाचं पाणी कालव्यात सोडण्याचं ठिकाणं म्हणजेच हेड रेग्यूलेटर व्हॉल्वला लोखंडी पेटी लावलो त्या पेटोला दोन कूलूप लावण्यात आलो या कूलपांची चावी ग्रामपंचायतीकडं ठेवण्यात आलो आहे

बचतगटांच्या र्माहलांमधील उदयोजकतेला चालना देण्याच्या उद्देशानं ग्रार्मावकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सध्या अर्मोरका दौऱ्यावर असलेल्या समुहाने आज जार्गांतक दजाच्या वेगा बिल्डींग प्रस्टोमसह अर्मोरकेतील र्वावध नामवंत संस्थांना भेटो दिल्या

तर राज्यातील सामान्य नार्गारकांना सुद्धा शिधापत्रिकेशवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळणार आहे अशी माहिती अन्न आर्मण नागरी प्रवठामंत्री गिरीश बापट यांनी मुंबई इथं दिली

मराठा लाईट इन्फंट्री हो शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते

कारण कोणत्याही र्पारस्थितीत र्णवजय भिर्ळावण्याची क्षमता फक्त मराठा इन्फंट्रीमध्ये आहे असं सांगत नक्षलवाद्यांचे प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले म्हणजे वैफल्यग्रस्तातून होत असल्याचं मत लष्करप्रमुख र्बीपन रावत यांनी व्यक्त केलं